लाळेचे नमुने घेऊन चाचणी केल्याशिवाय प्रवाशांचं केवळ थर्मल स्कॅनिंग करणं पुरेसं नाही रिक्षा टॅक्सी बस सेवा मोठ्या प्रमाणात चालवणंही शक्य नाही त्यामुळे कोरोनाबाधित प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तिथला धोका वाढवणं चुकीचं आहे असं त्यांनी ड्विटर संदेशाद्वारे म्हटलं आहे त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात विमानसेवा सुरू होणं कठिण असल्याचं स्पष्ट झालं आहे

पण अनेक राज्यांनी विलगीकरणाचे नियम शिथिल करण्यास नकार दिला आहे महाराष्ट्राबरोबरच पंजाब आणि छत्तीसगड सरकारनंही देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याला विरोध केला आहे

प्रवाशांना आरक्षण केलेल्या स्थानकाशिवाय अन्य स्थानकावर रेल्वेतून खाली उतरता येणार नाही या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवावं लागेल आणि इतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे वातानुकूलित बोगीमध्ये प्रवाशांना बेडशीट पांघरूण उशी बेडरोल हे साहित्य मिळणार नसल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे

त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा साठ झाला आहे नवीन रुग्णांमध्ये अंबड तालुक्यातल्या यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिघांचा जालना शहरातल्या एका खासगी रुग्णालयातल्या महिला कर्मचाऱ्यासह पुष्पकनगरातील एका व्यक्तीचा आणि जालना तालुक्यातल्या निरखेडा इथल्या एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मध्रकर राठोड यांनी दिली आहे

निलंगा तालुक्यातल्या बोळेगाव इथं आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली मुंबईला राहणाऱ्या आणि नुकतंच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्या एका जणाला घरात अलगीकरणात रहायला सांगितल्यानं वाद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे शहाजी पाटील आणि वैभव पाटील अशी मृतांची नावं आहेत

यापैकी दोन रुग्ण शासकीय रुग्णालयात आणि दोन रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत

त्यात एका पाच वर्षीय बालिकेचा तर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयात परिचारिका असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे